हवामान विभागानं दक्षिणेतील राज्यांमध्ये प्न्हा अतिवृष्टीचा इशारा दिला असून केंद्रीय ग्रहमंत्री अमित शहा पूरग्रस्त बेळगावची हवाई पाहणी करणार असल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे

स्थानिक प्रशासनाव्यतिरिक्त राष्ट्रीय आपत्ती निवारण दल महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद पथक लष्कर नौदल आणि वायु दलाबरोबरच तटरक्षक दलही या मदत आणि बचाव कार्यात सहभागी असल्याची माहिती त्यांनी सांगली इथं पत्रकार परिषदेत दिली

आपत्तीमधील मृतांच्या नातेवाइकांना पूर्वी दीड लाखाची मदत दिली जायची ती आता पाच लाख रुपये करण्यात आली आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली

पंढरपूर परिसरात भीमा नदीला आलेला महापूर आता ओसरू लागला आहे

आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यांत सध्या पाणी सोडण्यात येत असून नदीकाठच्या नागरीकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचं तहसीलदार महेश सावंत यांनी सांगितलं आहे

डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात या पुरस्कारानं बैजू यांना गौरवलं जाणार आहे सुवर्णपदक दीड लाख रुपये रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र असं या प्रस्काराचं स्वरूप आहे राजस्थानातल्या रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात त्यांनी पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोरासमोर थबकलेल्या अस्वलाचं छायाचित्र टिपलं होतं या छायाचित्रालाच हे पारिततोषिक जाहीर झालं आहे